राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

विशेष पथसंचलनात राष्ट्रपतींनी विविध दलांच्या मानवंदनेचा स्वीकार केला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

शस्त्र सज्जता आणि तांत्रिक प्रगतीसह देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं प्रदर्शन संचलनातून घडलं

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते

भारतीय नौसेना तटरक्षक दल राज्य राखीव सुरक्षा दल मुंबई सशस्त्र पोलिस दल मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या दलानं राज्यपालांना मानवंदना दिली मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला औरंगाबाद इथं पोलिस आय्क्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा औरंगाबाद जिल्हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचं रावते म्हणाले औरंगाबाद् जिल्ह्यात दृष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत रावते म्हणाले दृष्काळात संधी माणून पूर्ण क्षमतेने काम करून आदर्श निर्माण करण्याच्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा हातखंड राहिलेला आहे तसेच नेत्रदिप कामगिरी यावर्षी देखील आमचे शेतकरी आणि प्रशासन मिळून करून दाखवतील याची मला खात्री आहे

शेतकऱ्यांनी संपूर्ण सहभाग दर्शवल्यास या योजना भविष्यात क्रांती घउवून दृष्काळ म्क्तीसाठी वाट दाखवणार असल्याने याचा आपण प्रेप्र फायदा उठवावा

जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं बीड जिल्ह्यात आता विकासाची नांदी येत असून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासाबरोबरच क्रीडाविकासही मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला मानस असल्याचं मूंडे यावेळी म्हणाल्या

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी झालेल्या संचलनात विविध पथकांनी दिलेली मानवंदना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी स्वीकारली

दष्काळ निवारणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करतानाच एकात्मतेची भावना सर्वांमध्ये निर्माण व्हावी असं आवाहन कदम यांनी केलं ते म्हणाले

ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रूजणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं

आणि मराष्ठवाड्याच्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही मदतीचा हात दिला पाहिजे उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी जिल्हा क्रीडा प्रस्कार लोकराज्य प्रस्कार दिव्यांग प्रेरणा पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले पाणी वाचवा रस्ते सुरक्षा जननी शिश् सुरक्षा योजना यासह विविध विषयांवरचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते विभागात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं राजकीय तसंच सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांमधून प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले

ते काल राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते

त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात लोकायुक्त कायदा अस्तित्वात येण्याची खात्री होत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम राहू असा इशारा हजारे यांनी दिला आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

लातूर इथं काल प्रजासत्ताक दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण निलंगेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हे सौर ऊर्जा प्रकल्प निलंगा औसा अहमदपूर चाकूर रेणापूर जळकोट आणि शिरुर अनंतपाळ या तालुक्यात प्रस्तावित असून यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली

रोहीत शर्मा सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन शून्यनं आघाडी मिळवली आहे

काल तिनं उपान्त्य फेरीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओ हिचा पराभव केला

नानाजी देशमुख यांचं मूळ गाव असलेल्या कडोळी इथं काल सायंकाळी फटाके फोडून गावात साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला